राज्यात मालवाहतुकीसाठी विशेष मार्गिका तयार करण्याचा रेल्वेचा प्रस्ताव

सी मे राज्य सरकारचं उद्योगस्नेही धोरण आणि औद्योगिक विकासासाठी विविध कायद्यात केलेल्या सुधारणांमुळे राज्यातल्या परदेशी गुंतवणुकीत वाढ होत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेरमधील सुपा औद्योगिक वसाहतीत मायडिया टेक्नोलॉजी पार्कचं कोनशिला अनावरण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते जालनाः जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीला समोरं जाण्यासाठी सरकारकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काल दुष्काळी परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला त्यानंतर वार्ताहर परिषदेत ते बोलत होते जिल्ह्यातल्या आठ पैकी सात तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे या भागात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चा याचं आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत असं सांगून ते म्हणाले दुष्काळाचं नियोजन करण्याकरिता विशेषतः पिण्याच्या पाण्याचा आराखडा तयार करायला सांगितला आहे

जायकवाडीत पाणीदेखील आहे

पुढचे तीन चार महिने विशेषतः दुष्काळाशी सामना हा करावा लागणार आहे

उद्घाटनः पुण्यातल्या पिंपरी चिंचवड इथल्या आदित्यन हॉस्पिटल आणि हिलिंग या होमिओपॅथी सेंटरचे उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं

रेल्वेः राज्यात रेल्वेद्वारे मालवाहतुकीसाठी विशेष मार्गिका म्हणजेच रेल्वे फ्रेट कॉरिडॉर सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य राजेश अग्रवाल यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली

महाराष्ट्रात लवकरच अति जलद गती रेल्वे सुरु होईल तसंच पुढच्या वर्षात पुणे मुंबई रेल्वे गाड्यांमध्ये अधिक आरामदायी आणि वातानुकूलित डबे दाखल होतील असं त्यांनी सांगितलं गुणवत्ता पुरस्कार सशक्त भारताच्या निर्माणासाठी युवकांनी सामाजिक बांधिलकी जपावी असं आवाहन विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग विभागाचे राज्यमंत्री मदन येरावर यांनी काल मुंबईत केलं

या वाधिणीला प्रथम बेशुध्द करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तिनं वन विभागाच्या गस्ती पथकावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पथकातील शार्प शुटर असगर यांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला यात वाघिणीचा मृत्यू झाल्याचं वन विभागानं म्हटलं आहे पेटाः दरम्यान या वाघिणीला ठार केल्याबद्दल प्राण्यांच्या कल्याणासाठी कार्यरत पेटा या संस्थेनं हरकत घेतली आहे वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत या प्रकरणी चौकशी करावी आणि या कृत्याला जबाबदार व्यक्तींना शासन करण्यात यावं अशी मागणी संस्थेनं केली आहे

इंट्रो लाभार्थी कोल्हापूरः नागरी भागातल्या गरीब क्टुबातील व्यक्तींना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगाराची किंवा स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणं आणि त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणं हे प्रमुख उद्दिष्ट पुढे ठेऊन केंद्र सरकारनं दीनदयाळ अंत्योदय योजना सुरू केली आहे राज्यातल्या अनेक गरजूंना त्याचा लाभ मिळत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील काही लाभार्थी मुलीचं हे मनोगत

राहणार कोल्हापूर

आता या कोर्समुळे कागल येथे वर्षा टेक कॉम्प्युटरमध्ये वेब डिझायनिंग शिकविण्यासाठी नोकरी मिळाली खरंच या योजनेचा लाभ गोरगरिबांसाठी अत्यंत उपयुक्त आहे मी अविदा दयानंद जाधव मी कोल्हापूरची रहिवासी

या योजनेतून आम्हाला बळ मिळाले व स्ववलंबी बनलो आज रोजगार सुरू करून स्वतःच्या पायावर उभ्या आहोत

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत हा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरूवात होणार आहे धान्य तुटवडा बुलडाणा जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानातून डाळीचा अत्यल्प तर साखरेचा साठाच उपलब्ध नसल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर स्वस्त धान्य दुकानदारांना आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावं लागत आहे काही तांत्रिक अडचणींमुळे साठा नसल्याचं सांगण्यात येत आहे धान्य साठा सुरळीत करण्याचे प्रयत्न आहेत असं बुलडाण्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी बी

काळे यांनी सांगितलं आहे बाजार बंदः पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातला गूळभुसार फळे भाजीपाला भुईकाटा विभाग आणि फुलांचा बाजार येत्या शुक्रवारी सुरु राहणार आहे

ही मुदतवाढ केवळ नियमित विद्यार्थ्यांसाठी असून उर्वरित विद्यार्थ्यांसाठी तारखांमध्ये बदल करण्यात आलेला नाही असं मंडळानं कळवलं आहे

त्यामुळे संकटात सापडलेल्या नागरिकाला कायद्याच्या चौकटीत राहन सर्वतोपरी मदत करावी असं आवाहन नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या संचालक आणि विशेष पोलिस महानिरीक्षक अधती दोर्जे यांनी काल धुळ्यात केलं

याप्रसंगी उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांचा गौरवही करण्यात आला सेंद्रिय साखर लातूर जिल्ह्यात विलास सहकारी साखर कारखान्यानं सेद्रिय ऊस लागवडीची योजना राबवली आहे या ऊसापासून उत्पादित सेद्रिय साखरेच्या पोत्याचं पूजन संस्थापक अध्यक्ष आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते नुकतंच झालं सेद्रिय ऊस शेती करून सेद्रिंय साखर उत्पादन यशस्वीपणे करणारा देशातील हा पहिला साखर कारखाना ठरला आहे

या मालिकेसाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे तर महेंद्रसिंह धोनी यालाही या पूर्ण मालिकेसाठी वगळण्यात आलं आहे

पाऊसः अलिबागमध्ये काल रात्री आणि अहमदनगर साताऱ्याच्या काही भागात काल संध्याकाळी पाऊस झाला यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता अचानक आलेल्या या पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची तसेच व्यापाऱ्यांची धांदल उडाली हवामानः कर्नाटकजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज आणि उद्या मध्य महाराष्ट्रातल्या पुणे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात हवामान ढगाळलेलं राहील त्यामुळं तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे